हो ची मिन्ह सिटी श्वे झालेल्या व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या सौरभ वर्मानं पटकावलं आंध्रप्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीत आज दुपारी एक पर्यटन बोट उलटल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला

या दुर्घटनेत बोटीवरचे तिर प्रवासी बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल महसूल विभाग आणि पोलीस दलाची पथकं मदत आणि बचाव कार्य करत आहे ही बोट देवीपट्टणम जवळच्या गांदी पोच्चम्मा मंदिराच्या ठिकाणाहून पापीकोंडालू श्विं जात असताना कच्चुरुल् खें नदीत उलटली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल ट्विटरवरून तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आपण मृतांच्या कुंटुंबियांसोबत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

हे धरण व्हावं असं सरदार पटेलांनी पाहिलेलं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांमधे मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनीजीवन विस्कळीत झालं आहे

प्रमुख धरणांचे दरवाजे उघडले असून नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहे

अतिवृष्टीमुळे राजस्थानातल्या अनेक जिल्ह्यांमधे पूरस्थिती उद्भवली आहे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती बचाव दलाच्या पथकांनी पूरबाधित जिल्ह्यांमधे मदतकार्याला सुरुवात केली आहे झालावर जिल्ह्यात नागरिकांची सुटका करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात केलं आहे गांधीसागर राणाप्रताप आणि कोटाबैराज या धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे चंबळ नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे यामुळे सवाई माधोपूर आणि धौलपूर या जिल्ह्यांमधे नदी काठी राहणा या नागरिकांना सावधानतेचा श्रारा दिला आहे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या पुरस्थितीचा आढावा घेतला नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं

दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी दहशतविरोधी कारवाई करणाऱ्या पोलीस पथकावर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेनं गोळीबार केला त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले

पाकिस्तानकडून सातत्यानं होणा या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे पाकिस्तानकडून सीमेपलीकडून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी भारतीय नागरिकांना आणि सीमेवरच्या चौक्यांना लक्ष्य करणं अशा प्रकारच्या उल्लंघनाच्या घटनांचा समावेश आहे

पकिस्तानकडून सातत्यानं होणा या या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्करानं मोठया प्रमाणात प्रतिकार केला असून सीमेपलीकडून होणा या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला आणि चिथावणीखोर हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं

अमेरिका जिण विरुद्ध कारवाई करण्याची कारणं शोधत असल्याचं जिणनं म्हटलं आहे अमेरिकेचे हे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असून त्यात काही तथ्य नाही असं ज्ञाणचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अब्बास मोसावी यांनी एका निवेदनाद्वारे तेहरान क्रिं स्पष्ट केलं आहे सौदी अरबच्या तेल विहिरीवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी शनिवारी जिणवर टीका केली आहे दरम्यान येमेनमधल्या जिणसमर्थक होदी बंडखोरांनी ड्रोन हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे मात्र तसा पुरावा नसल्याचं पॉम्पियो यांनी सांगितलं आपलं सरकार शेतक यांच्या पाठीशी राहिलं असून पश्चिम महाराष्ट्रातले रखडलेले प्रकल्प राज्य सरकारनं मार्गी लावले असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे ते आज साता यात महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं आयोजित जाहीर सभेत बोलत होते

महाजनादेश यात्रा साताऱ्यात पोचल्यानंतर उदयन राजे आणि शिवेंद्र राजे भोसले या यात्रेत सहभागी झाले

युती सरकारच्या पाच वर्षातल्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यानी पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं

रेल्वे आस्थापनांच्या ठिकाणचा प्लास्टिक कचरा गोळा करणं आणि एकदाच वापरून फेकून देण्याजोग्या प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करणं या उद्देशानं भारतीय रेल्वे येत्या मंगळवारी देशभरात श्रमदान मोहीम राबणार आहे ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी रेल्वे महामंडळानं सर्व विभागीय प्रमुखांना प्रत्येक रेल्वे स्थानकांमध्ये ही मोहीम राबवावी अशा सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत

पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात असलेल्या जयकर बंगला या वारसा वास्तूचं नूतनीकरण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उद्घाटन केलं पुणे शहराचं वैभव असलेल्या या ऐतिहासिक बंगल्याचा चित्रपट संशोधकांना मोठा लाभ होईल असं ते म्हणाले या बंगल्यात डिजीटल लायब्ररी चित्रपट पाहण्यासाठी तीन छोटी चित्रपटगृह आणि काही ऐतिहासिक वस्तूंचं संग्रहालय आहे

टी एच

दूरदर्शन जुनं झालेलं नाही तर डिजिटल माध्यमांवरच्या प्रेक्षकांच्या गरजांनुसार दूरदर्शन आधुनिक झालेलं आहे असं दूरदर्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी ट्विटरवर म्हटलं आहे तर दूरदर्शन म्हणजे भारताचा डी एन ए असल्याचं दूरदर्शनच्या संचालक सुप्रिया साहु यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त देशभरातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या हे दूरदृष्टी असलेले अभियंता होते त्यांनी धरणांच्या माध्यमातून भारतात जलस्त्रोतांचा उपयोग केला होता त्यांच्या या महान कार्याबद्दल राष्ट्र त्यांना सदैव स्मरणात ठेवील असं नायडू यांनी म्हटलं आहे हो ची मिन्ह सिटी क्वें झालेल्या व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या सौरभ वर्मानं पटकावलं आहे